आणि सात कोविडबाधितांचा मृत्यू झाला

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मॉक टेस्ट द्यावी ही चाचणी म्हणजे त्या विद्यार्थ्याचं परीक्षेसाठी नोंदणी समजली जाईल असं कुलगुरूंनी सांगितलं पूर्वी ऑफलाईनचा पर्याय दिलेले विद्यार्थी मॉक टेस्ट देऊन ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात तर ग्रामीण भागात नेटवर्कची किंवा इतर अडचण असलेले विद्यार्थी आपल्या घराजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देऊ शकतात असं कुलगुरुंनी स्पष्ट केलं परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा पीआरएन हा लॉग इन आयडी तर जन्मतारीख ही पासवर्ड असेल विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक अडचण आल्यास ते काही वेळाने पुन्हा लॉग इन करू शकतात परीक्षेच्या तासाभराच्या कालावधीपैकी शिल्लक कालावधी विद्यार्थ्यांना मिळेल अशी माहिती कुलगुरुंनी दिली परीक्षेदरम्यान कोणताही स्क्रीनशॉट घेऊ नये तसंच ग्गलचा वापर करू नये या दोन्हीपैकी काहीही कृती केल्यास परीक्षा बंद होईल असं कुलगुरुंनी स्पष्ट केलं

विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत मात्र परीक्षेच्या ऑनलाइन पोर्टलवर व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झालं

नऊ ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकान्सार होतील असं शहा यांनी स्पष्ट केलं

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अंमली पदार्थ व्यवहार नियंत्रण विभाग एनसीबीनं रियाला अटक केली होती तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला आहे

विभागात नांदेड आणि उस्मानाबाद वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला

भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेनं या सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी केली उस्मानाबाद इथंही भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात त्या अध्यादेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली